पंतप्रधानांनी केला व्यक्त नागपूर पदवीधर मतदारसंघात कोंग्रेसचे अड

अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर उद्या जागतिक मृदा दिवसानिमित ग्रामस्तरापासून मृदापत्रिकेचे होणार वाचन

आणि रिझर्व्ह बँककेकडून व्याज दरात क्ठलेही बदल नाही

ते आज ऑनलाईन सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते

कोरोनाविरुद्ध वाजवी दरात परिणामकारक लशीसाठी सारं जग सध्या भारताकडे पाहत आहे विज्ञान क्षेत्रातल्या संस्था आणि व्यक्तींच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच नजीकच्या भविष्यात भारताकडे सामूहिक लसिकरणाचा पर्याय उपलब्ध होईल असं ते म्हणाले संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरण कार्यक्रम राबवला जाईल अशा व्यापक कार्यक्रमासाठी लागणारं जाळं देशात आहे त्या जोडीला लशीचा योग्य प्रवठा आणि साठा करण्यासाठी शीतसाठ्यांची स्विधाही उपलब्ध केली जात आहे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कोरोना योदध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल लसीकरण कार्यक्रमाची प्राधान्य सुची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीनं तयार केली जाईल सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन राज्यसरकारांशी चर्चा केल्यानंतरच या लशीची किंमत ठरवली जाईल असं मोदी यांनी सांगितलं कोरोनाचा उद्रेक स्रु झाल्यापासून सर्वांनी कौत्कास्पद प्रयत्न केले असून हा सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम स्रु होत असताना ही जनभागिदारी प्रत्येकानं अशीच कायम ठेवावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं अधिकाऱ्यांनी नेमकी माहिती देऊन लोकांमधे या लसीकरण कार्यक्रमाबाबत जाणीव जागृती करावी असं त्यांनी सांगितलं सुमारे तीन तास चाललेल्या या सर्वपक्षीय बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंग आणि हर्षवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन द्रमुक नेते टी आर बालू आणि इतर पक्षांचे नेते सहभागी झाले होते राज्यात ठिकठिकाणी आंदोलन ए आय आर केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीमधे स्रु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातही ठिकठिकाणी आंदोलन होत आहे वाशिममधे शेतकरी स्वाभिमानी संघटनेनं काल रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफ वाजवून तसंच शेकोटी पेटवून जागर आंदोलन केलं जळगाव जिल्ह्यात चोपडा इथल्या तहसील कार्यालयासमोर आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं ध्ळे इथं तहसिलदार कार्यालयाजवळ धरणे आंदोलन झालं विविध सामाजिक राजकीय सेवाभावी संस्थांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं भारतीय किसान सभेनं ब्लडाणा जिल्ह्यात खामगाव इथं मोर्चा काढला लातूर जिल्हा काँग्रेसनंही लातूरमधे आंदोलन करत शेतकरी विरोधी कायदे रदद करावे अशी मागणी केली दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी म्ंबईतही कामगार संघटना संय्क्त कृती समितीच्या वतीनं सत्याग्रह करण्यात आला

दिल्लीतील शेतकरी आंदोलनही अशाच प्रकारे राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा आरोप राज्याचे माजी कृषी राज्य मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज नाशिक मध्ये प्रत्रकार परिषदेत केला आहे

आमच्या नौदलाच्या सर्व शूरवीर जवानांना आणि त्यांच्या क्ट्ंबियांना नौदल दिनानिमित श्भेच्छा भारतीय नौदल निर्भयतेने आपल्या सागरी सीमेचं रक्षण करीत आहे आणि ज्यावेळी गरज असेल त्या त्या वेळी मानवतेच्या दृष्टीनं मदतही करीत आहे भारताला लाभलेल्या शतकांपासूनच्या समुद्ध सागरी परंपरेचे स्मरण आजच्या दिनी आपण करीत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशात म्हटलं आहे

सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहन अभिवादन करता येणार आहे

संजीव कुमार यांनी विजयी घोषित केले

उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयासाठी कोटा पूर्ण होऊ शकला नाही

अभिजित वंजारी यांनी बाद फे यातही विजयी आघाडी लक्षात घेतली संदीप जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबददल त्यांचे धन्यवाद व्यक्त केले आहे आणि प्रचंड परिश्रम घेऊनही विजय मिळ शकला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अभिजित वंजारी यांनी नागपूर येथील टेकडी गणेश मंदीरात विजयाप्रसंगी सहकुटुंब दर्शन घेतले

राज्याचे क्रीडा आणि पश्संवर्धन मंत्री स्निल केदार शहर कॉग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम नागप्रचे आमदार विकास ठाकरे यांनी वंजारी यांच्यासमवेत विजयाचा आनंद साजरा केला

तर भाजपचे उमेदवार डॉ नितीन धांडे फेरीत्न बाद झाले आहेत अज्नही अमरावतीच्या विलासनगरातील शासकीय गोदामात अखेरच्या फेरीची मतमोजणी स्रु आहे

या दिवशी ग्रामस्तरापासून ते जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत जमिन आरोग्य पत्रिकेचे वाचन करुन शेतकऱ्यांना खतांच्या शिफारशीबाबत जमिनीच्या आरोग्याबाबत खतांच्या संतुलीत वापराबाबत कृषि विदयापिठांच्या तज्ञामार्फत मार्गदर्शन करावे माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भ्से यांनी केलं आहे

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमिन आरोग्य पत्रिका ही योजना राज्यात कार्यान्वीत झालेली आहे जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमात्न शेत जमिनीच्या रासायनिक ग्णधर्माची स्थिती प्रम्ख अन्नद्रव्यांची पातळी आणि स्क्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते

अमरावती जिल्ह्याच्या वरुड ताल्क्यातील सातप्ड्याच्या क्शीत वसलेल्या महेंद्री जंगलाला राखीव संवर्धन क्षेत्र तसंच वनपर्यटन क्षेत्र म्हणून मंज्री दर्जा देण्याची मागणी मोर्शीचे आमदार देवेंद्र भ्यार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे

रिझर्व्ह बँक एयर प्ढील काही महिने अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना ते आज बोलत होते रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसून तो चार टक्क्यांवर कायम असल्याचं दास यांनी सांगितलं

प्ढील काळात महागाई दर नियंत्रणात येईल तसंच पुढील तिमाहित एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर सकारात्मक राहण्याची अशी शक्यताही पतधोरण समितीनं वर्तवली आहे